केरळच्या मुहम्मद मुहसिनला हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेन्द्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं आज फेटाळला विक्रम भावे यांच्यावर डॉ

कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात पी एफ ची रक्कम कंपन्यांना भरणं यापुढे बंधनकारक राहणार आहे सर्वोच्च न्यायालयानं नुकताच या संबंधीचा निकाल दिला आहे त्यानुसार पुणे विभागाच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे कंपन्यांना सूचित करण्यात आलं आहे

यामध्ये बंड गार्डन इथल्या एका पुलाची दुरुस्ती करणं आवश्यक आहे मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याची माहिती नगरसेवक डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी आज महापालिकेच्या मुख्य सभेत दिली विविध मागण्यांसाठी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन सुरू केले आहे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अनेक मागण्या आहेत मात्र या मागण्यांकडे महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे तसंच मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणे कायम ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे

पर्यावरण रक्षण आणि हवामान बदलाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत आणि नेपाळने संयुक्तरित्या या अभिनव फॅशन शो चं आयोजन केलं आहे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व्रत्ती वाढावी यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या आविष्कार स्पर्धेची विद्यापीठस्तरीय फेरी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पार पडली

सध्या महाराष्ट्राबरोबरच देशात आणि देशाबाहेरही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असलेल्या तान्हाजी चित्रपटामुळं प्ण्याजवळील सिंहगडाचं आकर्षण वाढल्याचं आढळ्न आलं आहे नरवीर तानाजी मालुसरे यांच्यामुळं सिंहगड प्रसिद्ध झाला आणि सिंहगडावरील बलिदानामुळं तानाजी मालुसरे देखील अजरामर झाले त्यांचा हाच इतिहास आजही लोकांना प्रेरणा देणारा ठरला आहे आणि त्यामुळंच एरवी सिंहगड अभावानेच माहिती असलेला अमराठी माणूस देखील तान्हाजी चित्रपट पाहिल्यानंतर सिंहगडाच्या प्रेमात पडून त्या वीरभूमीला भेट देण्यासाठी सिंहगडाच्या पायऱ्या चढ्र लागल्याचं चित्र आहे चित्रपटाचा समाजमनावर होणारा परिणामही या घटनेम्ळं प्न्हा एकदा अधोरेखित झाला आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्ण्यातील गोळवलकर ग्रुजी माध्यमिक विद्यालयाचा यंदाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अनोखा ठरला यंदा शाळेच्या शिपायांच्या आणि लेखनिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली यावेळी पुरस्कार देणारे आणि घेणाऱ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता ग्वाहाटी इथं खेलो इंडिया या राष्ट्रीय स्तराच्या युवा गटाच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत

देविका घोरपडे संजित सिंग जयदीप रावत विजयदिप याईपाबा मैताई आणि सईखोम हे सुवर्ण पदकाचे शिलेदार ठरले जलतरणात प्ण्याचा मिहीर आंम्ब्रेनं स्वर्ण तर तर प्ण्याच्याच साध्वी धुरीनं याच प्रकारात रौप्यपदक मिऴवलं

शालेय स्तराच्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी कोथरुड इथं आज पार पडली

विजेत्यांना करंडक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आलं